पृण्यात एप्रीलमध्ये दशकातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद प्रचारसभा लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यातल्या प्रचाराला आता वेग आला असून उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो काल वाराणसी इथं झाला त्यानंतर त्यांनी गंगापूजन करून जाहीर सभा घेतली विकासाइतकीच सुरक्षाही महत्वाची आहे दहशतवादाचा सगळ्यात जास्त फटका देशातल्या गरिबांना बसतो आहे त्यामुळे दहशतवादाचा समूळ नायनाट करणं आवश्यक आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी काल उत्तरप्रदेशात गाझीपुर इथं तर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थानमध्ये सभा घेतल्या नोटबंदी आणि जीएसटी मुळे गरीब कामगार आणि छोट्या व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहेत्यांना न्याय योजनेचा लाभ मिळेल असं राहुल गांधी यांनी अजमेर इथल्या प्रचारसभेत बोलताना सांगितलं कॉप्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्डा यांनी उत्तरप्रदेशात जलौन इथं तर बसपा प्रमुख मायावती यांनी शाहजानपूर आणि कनौज इथं प्रचारसभा घेतल्या डहाणू मध्ये काल शिवसेनेच्या युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पालघर मतदारसंघातील भाजप शिवसेना युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी विजय संकल्प सभा घेतली देशाच्या हितासाठी काही निर्णय ठामपणे घेण्याकरता काँग्रेस आणि महाआघाडीला स्पष्ट बहुमत देण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासाठी तळेगाव दाभाडे इथं घेतलेल्या प्रचारसभेत केलं विकास करायचा असेल आणि वनजमिनी तसंच वन पट्टे कायम ठेवायचे असतील तर कॉप्रेसची सत्ता येणंगरजेचं आहे असं मत कॉप्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी नंदुरबार लोकसभा मतदार संघातले कॉप्रेसचे उमेदवार अह्व के

पाडवी यांच्या प्रचारासाठी पाणबरी इथं घेतलेल्या प्रचारसभेत व्यक्त केलं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल कोपरगाव इथं बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणावर टीका केली

हा सर्वसामान्य जनतेचा देश आहे या देशातून सर्वसामान्यांवेच प्रतिनिधी जायला हवेत घराणेशाहीला इथे थारा नाही मावळमध्ये मावळा हवा का गोळीबार करणाऱ्यांचं सरकार हवं असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी काल पृण्यात केला शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थं झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते दरम्यान सहाव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे

सुरुवातीला ऐकया भिवंडी या मतदारसंघाचा आढावा मँचेस्टर अशी भिवंडी शहराची ओळख आहे या शहरात मोठ्या प्रमाणावर उद्योग असूनही हे शहर बकाल आहे आगरी कुणबी आणि मुस्लिम या समाजाचं भिवंडी मतदारसंघात प्राबल्य आहे

त्याआधी डहाणू लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होता

यंदाच्या निवडणुकीत भाजपचे कपिल पाटील काँप्रेसचे सुरेश तावरे आणि तिसऱ्या आघाडीकडून ए डी सावंत असे उमेदवार रिंगणात आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्वा वार्डे पूणे यानंतर ऐक्या नंद्रबार लोकसभा मतदार संघाचा आढावा कॉप्रेसचा बालेकिल्ला म्हणुन ओळखल्या जाणारा नंदुरबार हा मतदारसंघ हा लोकसभा मतदार संघ अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव ठेवण्यात आला आहे

वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असणाऱ्या हीना गावित यांनी माणिकराव गावितांचा पराभव केला

सी पाडवी यांना तिकीट देण्यात आलं आहे पाडवी यांना खासदारकीचा अनुभव नसला तरी स्वच्छ प्रतिमेचा त्यांना फायदा होऊ शकतो

विखे पाटील काँप्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी विखे पाटील यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल स्पष्ट केलं ऐन निवडणुकीच्या रणध्माळीत काँप्रेसचे अहमदनगरचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता विखे पाटील यांनीही राजीनामा दिल्याने काँग्रेसला धक्का बसला असून विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस कुणाची वर्णी लावणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे

व्हॉट्स अप वरही हा विषय चर्वेचा बनला आहे आणि त्यातून काही मूलभूत प्रश्नही निर्माण झाले आहेत ऐकू या त्याबद्दलचा हा वृत्तांत

मतदानाबद्दल जिल्हा प्रशासनानही एवढी जनजागृती केल्यानंतर देखील पुणेकर मतदानासाठी का पुढे आले नाहीत या प्रश्वाचं उत्तर आता सर्वजण आपापल्या पद्धातीनं शोधू लागले आहेत सध्याच्या राजकीय पक्ष आणि नेत्यांची ही नाराजी आहे का लोकशाही निवडणूक यंत्रणेवरचाच हा अविक्षास आहे की जागरुक पुणेकरांची ही निव्वळ बेफिकीरी आहे असे अनेक प्रश्न यानिमित्तानं निर्माण केले आहेत आणि त्याची समाधानकारक उत्तरं शोधणं हे देखील आपल्या सर्वांचं काम आहे एवढं मात्र नक्की आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याह्न विनायक सोमणी राज ठाकरे हुकुमशाही येणार की लोकशाही टिकणार हे ठरवणारी ही निवडणुक आहे त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल पनवेल इथं जाहीर सभेत केलं सलग दोन दिवस मुंबईतील सभांमधून पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर घणाघाती हल्ला केल्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदी शहांवर निशाणा साधला मतदाननंतर सड्डी लोकसभा निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानानंतर दुसऱ्या दिवशी सुट्टी जाहीर झाल्याचं समाजमाध्यमांवर विशेषत व्हॉट्सअँपवर पसरविण्यात येणारं वृत्त चुकीचं असून सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही असं राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलं आहे

या उमेदवारांमध्ये प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचाही समावेश असल्याचं उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं याप्रकरणी उमेदवारांकडून समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास कारवाई केली जाईल असा इशारा जोशी यांनी दिला

तलाठी जयंत चंदनशिवे निवडणुकीच्या कामासाठी द्चाकीवरुन जात असताना त्यांचा अपघात झाला होता सोडत वाशिम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार वाशिम जिल्हा परिषदेच्या महिला आरक्षणाच्या संख्येत बदल झाला आहे

निधन पूणे जिल्ह्यातल्या जून्नर तालुक्यातल्या ओझर गणपती इथले ज्येष्ठ कीर्तनकार हरी भक्त पारायण विठ्ठल नारायण मांडे यांचं काल निधन झालं

महाराष्ट्र शासनाच्या शिवनेर पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं

जुलैमध्ये पुण्यातच होणार्याअ आशियाई स्पर्धेत भारतीय संघाची निवड करण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरणार आहे क्रीडा चीनमध्ये वूहान इथं आशियाई बद्धमिंटन स्पर्धेत भारताची पी वी सिंधू आणि समीर वर्मा आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून उपांत्यपूर्व फेरीत पोचले आहेत दोहा इथेआशियाई मैदानी स्पर्धेत आठशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत भारताच्या गोमती मारीमुथूनं सुवर्णपदक पटकावलं आहे बँकॉक इथं आशियाई मुष्टीयुध्द स्पर्धेत भारताच्या अमित पांघल आणि कविंदर सिंग बिश्त यांनी काल अंतिम फेरी गाठली आहे

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यातही उष्णतेची लाट येईल हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात माळधावंडा इथं तीनच दिवसांपूर्वी लग्न झालेल्या एका नववधूचा उष्माघातामुळे मृत्यू झाला नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्याची गरज असल्याचा सल्ला देण्यात आला आहे पूण्यात काल गेल्या दहा वर्षातील एप्रिल महिन्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली